कोरोंना विषाणूचा प्राद्भाव वाढत असून त्याम्ळे प्रशासनाच्या नियमवलींचे पालन काटेकोरपणे करण्याचं आवाहन आम्ही आमच्या श्रोत्यांना करीत आहोत कोरोंनापासून बचवासाठी दो गज दूरी अर्थात सामाजिक अंतर पाळा मास्क वापरा हात स्वच्छ ध्वा आणि स्वतःची तसेच स्वकीयांची काळजी घ्या ठळक बातम्या

राज्याची क्रीडा विषयक कामगिरी अधिक उंचावण्यासाठी राज्य क्रीडा विभाग लष्कर आणि एन सी सी यांनी समन्वयानं काम करणं गरजेचं असल्याचं क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांचं प्रतिपादन

आज तसेच उदया चंद्रप्र अकोला ब्लढाणा जिल्ह्यांमध्ये सौम्य उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा इशारा

नागरिकांना प्रत्यक्ष केंद्रावर जाऊनही नावनोंदणी करणं शक्य आहे कोविन पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केलेली असल्यास प्रन्हा खाजगी आणि शासकीय दवाखान्यात नोंदणी करण्याची आवश्यकता नाही

नितीन गडकरी एअर ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना लागणाऱ्या आवश्यक त्या परवानग्यांची सवलत केंद्र सरकारनं आगामी सप्टेंबर महिन्यापर्यंत वाढवली आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट संदेशाद्वारे ही माहिती दिली

राजेश टोपे एअर राज्यात लॉकडाऊन लागू करण्याबाबत अदयाप निर्णय झालेला नाही मात्र निर्बध कठोर करण्यासाठी पावलं उचणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं लोकांनी याची मानसिक तयारी ठेवावी असं सांगत जिथे गर्दी होते तिथे निर्बंध आवश्यक आहेत गर्दी होऊच नये याचं भान सगळ्यांनी ठेवायला हवं असं ते म्हणाले ते आज म्ंबईत बातमीदारांशी बोलत होते

परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी ही माहिती दिली

ज्या भागात एसटी बसेस सुरू असतील त्या आगांमध्ये प्रवाशांना पूर्वीप्रमाणे सवलत लागू राहणार आहेत अशी माहिती एसटी महामंडळाकड्न देण्यात आली आहे

नितीन राऊत यांनी आज सकाळी दहा वाजतापासून नागपूर महानगर तसेच नागपूर ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांना भेटी दिल्या सातत्याने वाढणारे रुग्ण आणि मोठ्या संख्येने दगावणारे रुग्ण यामुळे नागपूर सध्या देशात कोरोनाच्या केंद्रस्थानी आहे अशा परिस्थितीत लसीकरण हा सर्वात प्रभावी उपाय असून जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेने कोरोना प्रतिबंधासोबतच लसीकरण मोहिमेकडे बारकाईने लक्ष ठेवावे असे आवाहन डॉ

अन्य कोणतेही स्थानिक निर्बंध नसतील असेही त्यांनी स्पष्ट केले

ही महाविद्यालयं कोणत्या पद्धतीने बांधावीत हे काम किती काळात पूर्ण होईल याबाबत एक आराखडा तयार करावा असे निर्देश वैदयकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रोजेक्ट मॉनिटरींग सिस्टीम य्निटची बैठक काल मंत्रालयात देशम्ख यांच्या अध्यक्षतेखाली झाली या बैठकीत ते बोलत होते

राज्याची क्रीडा विषयक कामगिरी अधिक उंचावण्यासाठी राज्य क्रीडा विभाग लष्कर आणि एन सी सी यांनी समन्वयानं काम करणं गरजेचं आहे असं क्रीडा आणि य्वक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी म्हटलं आहे ते काल लष्कर आणि एन सी सी यांच्याशी मंत्रालयातून दकशाव्य प्रणालीदवारे आयोजित बैठकीत बोलत होते राज्याला क्रीडा प्रशिक्षकांची आवश्यकता आहे लष्कराच्या तिन्ही दलांकडे उत्कृष्ट प्रशिक्षक आणि पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत

सी सी कडेही विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत राज्याच्या विविध भागात लष्कर आणि एन सी सी कडे असणाऱ्या सुविधांचा उपयोग राज्यातल्या तरुण खेळाडूंना व्हावा यासाठी क्रीडा विभाग लष्कर आणि एन सी सी यांचा समन्वय महत्वाचा आहे त्याबाबत या बैठकीत सर्वांनी सकारात्मकता दर्शवली असल्याचं केदार यांनी सांगितलं अनिल देशमुख एअर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रातल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्यसरकारनं निवृत्त न्यायमूर्ती कैलाश उत्तम चांदीवाल यांची एक सदस्यीय समिती नेमली आहे गृहमंत्री अनिल देशम्ख यांच्या व्यवहारात अनियमितता किंवा भ्रष्टाचार होत असल्याच्या या पत्रातल्या आरोपांमधे तथ्य आहे का तसंच त्याबाबत सिंग यांनी काही प्रावा सादर केला आहे का याची चौकशी ही समिती करणार आहे

या आगीत लाखो रुपयांचे लग्न समारंभात उपयोगाचे सजावटीचे साहित्य जळाले

यवतमाळ जिल्ह्यात घाटंजी तालुक्यातील पार्डी नस्करी गावात आज अचानक आग लागली एका घराला लागलेल्या आगीने गावातील अन्य सहा घरांना कवेत घेतले त्यामुळे गावातून आग आणि ध्राचे लोट दिसू लागले

तीव्र उन्हाळा चंद्रप्र आज तसेच उद्या विदर्भातील चंद्रपूर अकोला ब्लढाणा जिल्ह्यांमध्ये सौम्य उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे

चंद्रप्र जिल्ह्यातही तीव्र उन्हाळा जाणवतो आहे जिल्ह्यातील हवामानाचा आढावा ऐक्यात आमच्या प्रतिनिधीकडून अध्रूनमधून पडणारा अवकाळी पाऊस पाहता यंदा उन्हाळा येणार की नाही असा प्रश्न सगळ्यांनाच पडत असताना मागील काही दिवसात चंद्रपूर जिल्ह्याच्या तापमानात कमालीची वाढ झाल्याची दिसून येत आहे

मागील काही वर्षात जिल्ह्याच्या तापमानात सतत वाढ दिसून येत असून तापमानाच्या बाबतीत जिल्ह्याने देशात अव्वल स्थान गाठले होते त्या त्लनेत यंदा मार्च महिन्यातच वाढते तापमान पाहता मागील वर्षीच्या त्लनेत तापमानात वाढ जाणवणार असा अंदाज वर्तविला जात आहे त्यामुळे एकीकडे कोरोना विषाणूचे संकट अधिक गढत होताना तापमानात होणारी वाढ पाहता नागरिकाना सावधगिरी बाळगण्याची अधिक गरज आहे असे मत प्रशासनातर्फे वर्तवण्यात येत आहेत

यात प्रामुख्याने यवतमाळ प्सद दिग्रस दारव्हा केळाप्र वणी आणि इतर मोठ्या शहरांचा समावेश आहे जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात तपासणी आणि लसीकरण करून घेणे आवश्यक असल्यामुळे नागरिकांनी यासाठी स्वतःहून समोर यावे असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे